अशी माहिती आज विभागीय आयूक्त कार्यालयानं दिली जम्बो कोविड अजित पवार सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पुणे आणि परिसरातील साथ कमी कशी होईल यादृष्टीनं निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी काही अधिकारी केवळ नियमावर बोट ठेऊन कामकाजात अडथळे निर्माण करत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी आज या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली एवढच नव्हे तर यापुढे कामात हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा सज्जड दम देखील दिला कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलाच पाहिजे त्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करा निधी कमी पडू दिला जाणार नाही पण येत्या आठवडाभरात मला त्याचे ठोस परिणाम दिसलेच पाहिजेत अशा शब्दात पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं पुण्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते पुण्यासह कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी रुग्णालयात जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिके प्रमाणे सायरनची व्यवस्था करुन घ्यावी अस ते म्हणाले प्ण्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असून गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त खाटांची गरज भासत आहे यासाठी आणखी खाटा वाढवण गरजेचं आहे अशी अपेक्षा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केली

पुढच्या आठवड्यात ही वाढ कमी होण्याची शक्यता आहे ही वाढ कमी न झाल्यास चिंता वाढू शकते असं महापालिका आयुक्त विक्रमक्मार यांनी म्हटलं आहे शहरात रोज सुमारे दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत रुग्ण वाढीचा हा वेग चिंताजनक आहे महापालिकेकडून यावर उपाययोजना सुरू असून आठवडाभरात ही वाढ कमी होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे दरम्यान प्ण्यातली दुकानं संध्याकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवायला सध्या परवानगी आहे

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर द्कानं संध्याकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवायला परवानगी देण्यात आली होती तसंच यापुढे शहरात टाळेबंदी होणार नसल्याचे प्रशासनातर्फे वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर दूकानांची वेळ वाढवावी अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली होती कोरोना चाचणी कोविड रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी करण्याचं प्रमाण पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका त्याचबरोबर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिशय कमी असल्याचं आढळून आलं आहे त्यात तातडीनं वाढ करण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागानं स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत

कोरोनाच्या पहिल्या आणि दूसऱ्या टाळेबंदीच्या काळात हे प्रमाण चांगले होते पण नंतर मात्र त्यात ढिलाई दिसून येत आहे त्यामुळं कोरोनाच्या संक्रमणाचं प्रमाणही वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे ससून ससून रुग्णालयात अत्यवस्थ बाधितांची संख्या अधिक असल्यामुळे अतिदक्षता विभागातल्या रुग्णांची संख्याही वाढत असून ऑक्सिलजनची मागणीही वाढत आहे मात्र अतिदक्षता विभागात ऑक्सिंजनचा पुरवठा कमी जास्त वेगाने होत असल्याने खबरदारी म्हणून अत्यवस्थ रुग्णांचं ससूनच्या दुसऱ्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्याचा तसंच अत्यवस्थ रुग्ण वगळता अन्य रुग्णांना प्रवेश न देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे

चोक्कलिंगम यांनी दिली

हवामान पुणे आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संध्याकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे

पुन तुम्ही मात्र शक्यतो घरी रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार